या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा पूर्ण लाभ मिळेल त्यांच्या अडचणी तत्काळ सोडवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने अंशत याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता दरबारच्या धर्तीवर अधिकाऱ्यांना या सूचना केल्या आहेत या सभेबाबत ग्रामपंचायत तसंच पंचायत समितीकडे लेखी तक्रार केलेल्या सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी आठ दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत नागरिकांना या बैठकीला उपस्थित राहून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत

मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे यासाठी राज्य सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ नेमल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली सरकार मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मराठा समाजान माग घ्याव अस आवाहनही त्यांनी यावेळी केलं

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी काल औरंगाबाद इथं बैठक घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी सर्वात आधी शिवसेनेनंच केली होती याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही काल औरंगाबाद शहर आणि ग्रामीण महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातल्या पैठण खुलताबाद वाहेगाव अंभई करमाड फर्दापूर या भागात काल रात्री रिमझिम पाऊस झाला काही ठिकाणी वीज पूरवठा खंडीत झाला होता जालना जिल्ह्यातल्या अंबड राणीउंचेगाव शहागड या भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला जालना शहर परिसरातही पावसान काही मिनिटं हजेरी लावली उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद इथं राष्ट्रीय दिनदर्शिका प्रसार मंचाच्या राष्टीय सौर दिनदर्शिकेचं काल त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यावेळी राष्ट प्रथम या विषयावर ते बोलत होते द्रष्टे नेते असलेल्या बाबासाहेबांनी आपल्या अनेक प्स्तकांमधून लिहून ठेवलेले विचार राष्ट्रवादी विचारसरणीला आजही मार्गदर्शक असल्याच क्लश्रेष्ठ यांनी नमूद केलं

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं काल घेतलेल्या दिव्यांग आणि दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मेळाव्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगासाठी मिळणारा निधी त्यांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तीन महिन्यांनी तक्रार निवारण दिनाचं आयोजन करावं यासह अन्य सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या

शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन आणि संशोधन संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती कुलग्रु डॉ उद्धव भोसले यांनी काल एका पत्रकाद्वारे दिली

त्या अनुषंगानं औरंगाबादच्या शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयातल्या होम सायन्स विभागाच्या माजी प्रमुख राजश्री गोडसे यांनी महिलांचं शिक्षणातलं महत्त्व विशद करताना शिक्षणानं सगळ्या कक्षा रुंदावतात असं सांगितलं त्या म्हणाल्या बायकांच्या मुलींच्या शिक्षणात खूप महत्त्व आहे आणि तेच मी माझी मुलगी माझे नात माझी सून यांच्याही बाबतीत अमलात आणले शिक्षणने सगळ्यात कक्षा रुंदावतात मनाच्या समाजात आपण वावरतो त्याच्या शिवाय व्यक्तिमत्व सुद्धा विकसित होतो सामाजिक भान हे त्यांना आलं पाहिजे म्हणजेच अत्याचार घडत आहे त्याला विरोध करणं हे पण स्त्रियांच्या मनात रुजू शकते

सोयगावची ओळख राज्यभर पसरवणारे देशमुख हे राज्यात मराठी नाटकाचा पहिला प्रयोग करणाऱ्या श्रीराम भजनी मंडळाचे साक्षीदार होते सोयगावच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते

जेव्हा स्कूटर चालवते हे त्यांचं प्स्तक राज्यभर गाजलं होतं संत महंताची भूमी माझी मराठवाड्याची या त्यांच्या मराठवाडा गीतानं लोकप्रियता मिळवली होती देशमुख यांच्या पार्थिवावर आज सोयगाव इथ अंत्यसंस्कार होणार आहेत

गेवराई तालुक्यात रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा रामदासी यांनी देशभरात कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य केलं संतसाहित्य तसंच इतिहासकालीन विषयावरची त्यांची कीर्तनं विशेष प्रसिद्ध आहेत

भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा पहिला सामना पाच मार्च रोजी होणार आहे

मोहम्मद शमीनं दोन तर जसप्रित ब्मराह उमेश यादव आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी एक गडी बाद केला

या तिघी प्ण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुलावर येत्या महिला दिनी आठ मार्च रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत

कळमनुरी इथं काल आमदार संतोष बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणी टंचाई नियोजन आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली

या धम्म परिषदेत भदंत जीवक यांनी मार्गदर्शन केलं प्रत्येकानं बुद्धांची शिकवण अंगीकारुन धम्माचं आचरण केल्यास जीवन सुखी होईल असं ते म्हणाले